औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण तर ध्रळे नंद्रबार पोटनिवडणुकीत भाजपाचे अमरिश पटेल विजयी

महाराष्ट्र विधान परिषद राज्य विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत काल सकाळपासून सुरू झालेली मतमोजणी प्रक्रिया आज पहाटेच्या सुमारास पूर्ण झाल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी आणि विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हा निकाल जाहीर करत चव्हाण यांना निवडीबाबतचं प्रमाणपत्र प्रदान केलं

नागपूर आणि पुणे पदवीधर मतदार संघ तसंच अमरावती आणि पुणे शिक्षक मतदार संघांसाठीच्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे पुणे विभागात दोन्ही मतदार संघात सत्तारूढ महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असले तरी पदवीधर बद्दलची कोणतीही अधिकृत माहिती अजूनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेली नाही

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये पाचव्या फेरीअखेर विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही त्यामुळे दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीला पहाटे सुरुवात झाली आहे

धळे निकाल विधानपरिषदेच्या धुळे नंद्रबार स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीचा भाजपानं अक्षरशः धुव्वा उडवला आहे

एकतर्फी विजयानंतर भाजपा पदाधिकारी आणि अमरिशभाई पटेल यांच्या समर्थकांनी विजयी जल्लोष साजरा केला

या अधिवेशनात दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल शोक प्रस्ताव होतील त्यांनतर पुरवणी मागण्या सादर करून त्यावर चर्चा होईल असं विधानकार्य मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं दरम्यान अवघ्या दोन दिवसांचं अधिवेशन घेणं म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे हिवाळी अधिवेशन नागप्रात होणार नाही त्यामुळे पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागप्रात घेण्याची मागणीही भाजपाकडून करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं पुरुतक प्रकाशन कितीही संकटं आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही आणि घाबरणारही नाही असं सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल दिली महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं तयार केलेल्या महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही या पुस्तिकेचं प्रकाशन काल मुंबईत सह्याद्री अतिथिगृह इथं झालं त्यावेळी ते बोलत होते खासदार शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार महसुलमंत्री बाळासाहेब थोरात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मंत्रिमंडळातले सदस्य खासदार आमदार यावेळी उपस्थित होते नवीन उमेद आणि प्रदीर्घ अनुभवाच्या समन्वयातून या शासनाची वाटचाल सुरू असून यात लोकांचा सहभाग दिसून येतो असं शरद पवार यावेळी म्हणाले

सीबीएसई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सर्व नियमांचं पालन करत लेखी स्वरुपातच घेतल्या जातील असं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केलं आहे

परीक्षांचं वेळापत्रकही लवकरच जाहीर केलं जाईल असं काल सांगण्यात आलं

नवीन कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चेची चौथी फेरी काल नवी दिल्लीत झाली त्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते या चर्चेत केंद्र सरकारच्या वतीनं तोमर यांच्यासह वाणिज्य मंत्री पियुष गोयल हेही उपस्थित होते चर्चा चांगल्या वातावरणात झाली आणि चर्चेची पुढची फेरी येत्या शनिवारी होईल असं तोमर यांनी यावेळी सांगितलं दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारा ठराव महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या बैठकीत काल मंजूर करण्यात आला प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत काल राज्यभर आंदोलन केलं जिल्हा आणि तालुका स्तरावर हे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आलं कृषी कायदा सर्या शेतकरी ज्या कृषी कायद्यांना राजकीय विरोध होतो आहे त्याच कृषी कायद्यामुळे राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना आणि शेतकरी उत्पादन कंपन्यांना लाभ होतो आहे

या विषयी आपला अनुभव सांगताना सूर्या शेतकरी उत्पादन कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरगड म्हणाले केंद्र सरकारने जो नवीन कायदा आणलेला आहे ए पी एम सी बाहेर जो आपण माल विकू शकतो ज्याच्यावर सेस आकारला जाणार नाही

मूददिवस गावातल्या जमीनीतल्या अन्न घटकांची आणि अशा जमिनीला कोणती खतं किती प्रमाणात द्यावीत याची माहिती देणारे सुपिकता निर्देशांक फलक राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लावावेत

ग्रामपंचायतस्तरावर सुपिकता निर्देशांक फलक लावण्याबाबत मंत्रालयात काल आढावा बैठक घेण्यात आली माती परिक्षण आणि त्यातून तयार होणाऱ्या या सुपिकता निर्देशांकाचे फायदे सांगणारा हा वृत्तांत

ते कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत

त्यामध्ये भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा विचार करण्यात आला आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता नरवणेकर प्णे

याची नोंद घेत सर्व आरोपींनी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयानं दिले पोलीस सीसीटीव्ही देशातील प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावावे असे आदेश सर्वोच्च न्यायालायनं बुधवारी दिले आहेत या कार्यालयांमध्ये मानवी अधिकारांचं उल्लंघन होत असल्यास संबंधित व्यक्तीला तक्रार करण्याचा हक्क आहे त्यासाठी सहा महिन्यांपर्यंतचं सीसीटीव्ही फुटेजही जतन करण्यात यावं असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत भजबळ अटक नाशिक नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांना पुण्यात अटक करण्यात आल्यानं नाशिक शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पाथर्डी फाटा भागात रस्ता रोको करण्यात आलम पृण्यात ओबीसी आरक्षणाच्या समर्थनासाठी समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शनिवार वाडा इथून मोर्चा काढण्यात येणार होता रेखा जरे नगर अहमदनगर मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी पत्रकार बाळ बोठे आणि सागर भिंगारदिवे या दोघांनी दिली होती अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी काल पत्रकारांना दिली बोठे फरार असून पोलीस शोध घेत आहेत आस्था दिव्यांग रत्नागिरी विविध योजना असूनही दोन वेळच्या अन्नासाठी मोताद असलेल्या दिव्यांगांसाठी सन्मानानं अन्न देण्याची योजना रत्नागिरीतल्या आस्था सोशल फाउंडेशननं काल जाहीर केली अशा व्यक्तींची कायमस्वरूपी अन्नाची सोय होईपर्यंत अन्न पुरवण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचं संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा पाथरे यांनी जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानंआयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं

हवामान अपेक्षेप्रमाणे दक्षिणेतलं ब्रेवी चक्रीवादळ ओसरताच राज्यात गारवा पुन्हा परत् लागला आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार